या संघटनांच्या माध्यमातून लहान मध्यम आणि भूमीहीन शेतकऱ्यांना कृषी विषयक तंत्रज्ञान दजेदार बियाणं खतं कीटकनाशक आणि आवश्यक अर्थसहाय्य दिलं जाणार आहे

महाराष्ट्र महापालिका नगरपंचायती आणि औद्योगिक वसाहत कायदा सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक मांडलं या सुधारणेनुसार एका प्रभागातून एकापेक्षा अधिक नगरसेवकांची निवड तसंच नगराध्यक्ष आणि महापौरांची थेट जनतेतून निवड करण्याची या कायद्यातली तरतूद रद्द होणार आहे राज्य सरकारनं विभागीय स्तरावर सुरु केलेल्या मुख्यमंत्री कार्यालयांचा तालुका पातळीपर्यंत विस्तार करण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते काल विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना बोलत होते कठिण परिस्थितीतही देशाची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असून यामुळे अधिक उत्तम कार्य करण्यासाठी केंद्र सरकारला नवीन उर्जा आणि आत्मविश्वास मिळत आहे असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मुंबईत एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं

काल त्यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांना भेटून राजपत्रित आणि गर्ष रोजपत्रित रिक्त पदांबद्दल त्यांनी माहिती दिली भारत आणि न्यूझीलंड दरम्यान दुसर कसोटी सामना आज हॅगल ओव्हल इथं सुरू झाला आहे